नव्या पश्चिम रेल्वे मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे विकासाला आणखी चालना मिळेल पंतप्रधानांचा विश्वास

कोरोनावरील लसीकरणाची उद्या देशव्यापी रंगीत तालीम

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडन तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरीस यांच्या नावाची अमेरिकी काँग्रेसची अधिकृत घोषणा

पंतप्रधान नव्या पश्चिम रेल्वे मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे विकासाला आणखी चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला पश्चिम रेल्वे मालवाहतूक समर्पित मार्गिकेच्या राजस्थान आणि हरियाणा दरम्यानच्या न्यू मदार न्यू रेवाडी रेल्वे मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते

याच वेळी न्यू अटेली ते न्यू किशनगड या दीड किलोमीटर लांबीच्या जगातल्या पहिल्या दुमजली मालगाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला हा कोरीडओर देशाच्या वेगवान प्रगतीचं प्रतिक ठरेल असं मोदी म्हणाले

हर्ष वर्धन कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन लशी लवकरच उपलब्ध होऊ शकतील असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज सांगितलं उद्या होणाऱ्या लसीकरणाच्या देशव्यापी सराव चाचणीच्या तयारीचा आज त्यांनी आढावा घेतला या लशी देशभरात सर्वत्र सुयोग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी सरकार आवश्यक सर्व प्रयत्न करत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले

या आधी चार राज्यांमध्ये झालेल्या लसीकरणाच्या सरावानंतर जे मुद्दे लक्षात आले त्यानुसार एक मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या एकत्रित प्रयत्नातून भारतानं कोविड संकटाचा कणखरपणे सामना केला असं सांगून ते म्हणाले की आता देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे मात्र काही राज्यात अजूनही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे त्या राज्यांनी योग्य खबरदारी घ्यावी आणि नियमांचं काटेकोर पालन करण्याबाबत दक्ष राहावं असे निर्देश डॉ

हर्ष वर्धन उद्या तामिळनाडूत होणाऱ्या या रंगीत तालीमीची जातीनं उपस्थित राहून पाहणी करणार आहेत उद्या चेन्नईत जिथं ही रंगीत तालीम पार पडणार आहे त्या विविध रुग्णालयांना भेट देऊन लसीकरण सत्राची ते पाहणी करणार आहेत

लसीकरणासाठी तयार केलेलं कोविन अॅप किती सोईस्कर आणि उपयोगी आहे हे तपासणं लसीकरणाचं नियोजन अंमलबजावणी अहवाल तयार करणं या सर्व बाबींची तपासणी आणि प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी या प्रक्रियेत येणारी आव्हानं शोधून त्यानुसार मार्गदर्शक प्रणाली ठरवण्यासाठी ही रंगीत तालीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याचबरोबर लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील हा सराव आवश्यक आहे असं टोपे यांनी सांगितलं लसीकरण सराव चाचणीच्या वेळी कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी भावना गोखले आणि निशा राणे यांच्यासह अमृता प्रकाश पुणे

दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना प्रादुर्भाव वाढत असलेल्या महाराष्ट्र केरळ छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांना पत्र पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याविषयी निर्देश दिले आहेत या सर्व राज्यांत गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या वेगानं वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर दररोज नोंदवले जाणारे नवे कोरोना बाधित आणि काही देशांमध्ये कोरोनाचा जनुकीय रचना बदललेला नवा प्रकार पाहता अधिक सतर्क राहण्याची सूचना भूषण यांनी संबंधित राज्यांना केली आहे बर्ड फ्ल आढावा केरळ हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात अलीकडेच कोंबड्या कावळे तसंच स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय पशुसंवर्धन खात्याच्या सचिवांनी आज या राज्यांसोबत बैठक घेऊन यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला तसंच पक्ष्यांमध्ये पसरत असलेल्या या आजारावर नियंत्रणासाठीचे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली

केरळ बर्ड फ्ल दरम्यान केरळमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग असलेल्या अलापुळा जिल्ह्याला आज केंद्रीय पथकानं भेट दिली या पथकानं बर्ड फ्लूच्या फैलावाचं प्रमाण त्याला कारणीभूत असलेल्या विषाणूचा प्रकार तसंच या रोगाचा संसर्ग असलेल्या भागातील मृत पक्षी यासंबंधीची माहिती गोळा केली तसंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशीही यासंदर्भात चर्चा केली अलापुळा जिल्ह्यातील कोविड संसर्गाचीही जिल्हाधिकाऱ्यांनी या पथकाला माहिती दिली ज्या ठिकाणी सर्वाधिक पक्षी मरण पावले आहेत त्या करुवट्टा इथंही केंद्रीय पथकानं भेट दिली

यंदाची जेईई एडव्हान्स परीक्षा आयआयटी खरगपूरच्या वतीनं घेतली जाणार आहे

पेनसिल्वेनिया आणि एरिझोना या राज्यातल्या मतांवर घेण्यात आलेल्या हरकती सीनेट आणि प्रतिनिधी गृहानं फेटाळून लावल्यानंतर मतदान ग्राह्य धरण्यात आलं सीनेटचे अध्यक्ष उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी या संपूर्ण प्रक्रियेची पाहणी करून अमेरिकी कॉंग्रेससमोर निवेदन दिलं

ट्रम्प यांनीही सत्तेचं हस्तांतरण सुयोग्य पद्धतीनं केलं जाईल अशी ग्वाही दिली आहे तत्पूर्वी काल वॉशिंगटन इथं ट्रम्प समर्थकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला आहे

पाकिस्तानचे बांगलादेशमधील उच्चायुक्त इम्रान अहमद सिद्दीकी यांनी बांगलादेशये परराष्ट्र व्यवहार मंत्री शहरियार आलम यांची आज ढाक्यात सदिच्छा भेट घेतली त्यावेळी आलम यांनी त्यांना माफीनामा देण्यास सांगितलं असून बांगलादेशात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना माघारी नेण्याची प्रकियाही पूर्ण करण्यास सांगितलं

ही आयात कमी करण्याची गरज असून टॉयकेथॉन या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण मंच ठरू शकतो असं पोखरीयाल यांनी आज प्रसारित केलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे लहान मुलांमध्ये चांगली जीवन मूल्य रुजवणारी मनात सकारात्मक भावना निर्माण करणारी खेळणी तयार करण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे देशात सहजपणे उपलब्ध होऊ शकेल असं किफायतशीर साहित्य वापरून सुरक्षित आणि पर्यावरण पूरक खेळणी बनवणं हा देखील या उपक्रमामागचा उद्देश आहे

जगभरातील पूर्ण लांबीच्या उत्तम चित्रपटांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे

रोख बक्षीसासह दिग्दर्शकाला सुवर्ण मयूर आणि प्रशस्तीपत्रही दिलं जाणार आहे

देशातील सरकारी मिशनरी तसंच खासगी रुग्णालयात परिचर्या सेवेत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रपतींच्या हस्ते हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं

तेलंगण न्यायमर्ती न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी आज तेलंगण उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली हैदरबाद इथल्या राजभवनात राज्यपाल डॉ तामिलीसाई सुंदरराजन यांनी त्यांना पदाची शपथ दिली मुख्यमंत्री के चंद्र शेखर राव यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री यावेळी उपस्थित होते क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बॉर्डर गावसकर करंडक मालिकेतला तिसरा कसोटी सामना आज सिडनीमध्ये सुरू झाला

भारताकडून महंमद सिराज आणि कसोटीमध्ये पदार्पणाचा सामना खेळणारा नवदीप सैनी यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला तत्पूर्वी यजमान संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र पावसामुळे काही वेळ खेळ थांबवावा लागला